व्यंकय्या नायड्र यांनी म्हटलं आहे हैदराबाद इथं काल भगवान महावीर विकलांग समितीनं आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते कोणालाही परस्परांत भेदभाव करण्याचा अधिकार नसून दिव्यांगांचं सक्षमीकरण करणं ही संपूर्ण समाजाची व्यक्तीची तसंच संस्थांची एकत्रित जबाबदारी असल्याचं ते म्हणाले

आगामी सात ते आठ वर्षात भारताची अर्थव्यवस्था पाच टिलियन अमेरिकी डॉलर होईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे गुजरातमधल्या गांधीनगर इथं काल व्हायब्रंट गुजरात परिषदेत निर्यातीबाबत आयोजित संमेलनात ते बोलत होते उत्पादन सेवा आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करुन हे उद्दिष्ट साध्य करण्याची योजना आपल्या विभागानं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं

राव यांना पहिला शेख सौद आंतरराष्ट्रीय प्रस्कार जाहीर झाला आहे संयुक्त अरब अमिरातीच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स मटेरियल्स या संस्थेकडून महत्त्वाच्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे एकमतानं हा पुरस्कार प्राध्यापक राव यांना देण्याचं निश्चित केल्याचं जवाहरलाल नेहरु सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड साइंटीफिक रिसर्च या संस्थेनं म्हटलं आहे स्मृतीचिन्ह आणि एक लाख अमेरिकी डॉलर असं या प्रस्काराचं स्वरुप आहे

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी एप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ही माहिती दिली

या मोहिमेत ज्या बालकांचं लसीकरण झालं नाही अशांसाठी शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे त्याच बरोबर सरकारी दवाखाने प्राथमिक आरोग्य केंद्रं याठिकाणीही मोफत लसीकरण करण्यात येत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं

प्रुषोत्तम भापकर यांनी सांगितलं ते काल औरंगाबाद इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते

हे पाच जण गेल्या दोन वर्षांपासून वैध कागदपत्रांशिवाय नालासोपारा परिसरात रहात होते पारपत्र अधिनियम आणि विदेशी नागरिक अधिनियमा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली

यासंदर्भात येत्या आठवडाभरात अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद इथं येत्या एक ते चार फेब्रवारी दरम्यान पाचव्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे पैठण रस्त्यावरच्या कृषी तंत्रज्ञान शाळेत आयोजित या प्रदर्शनात रोप लागवडीच्या शास्त्रीय पद्धतींचं प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे